प्रमुख राजकीय पक्ष झंजावाती सभा प्रचारफेऱ्या वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला पराभव मान्य केला आहे हेच त्यांच्या जाहीरनाम्यातून दिसून येतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज अकोला जिल्ह्यात अकोट क्रं प्रचारसभेत बोलत होते राज्यात पुढल्या पंधरा वर्षातही आघाडीचं सरकार येणार नाही असा दावा त्यांनी केला राज्याच्या तिहासात पहिलीच विधानसभा निवडणूक आहे ज्यात विरोधीपक्षांचं अस्तितत्वच दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तसंच वाशिम शिंही मुख्यमंत्र्यांची आज प्रचारसभा झाली विकासाच्या राजकारणाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज लातूर जिल्ह्यात देवणी शिं प्रचारसभेत बोलत होते उदयोग क्षेत्रासाठी नवं धोरण आणणार आहोत यात ग्रामीण भाग समृद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे असं ते म्हणाले शेतकऱ्यांनी तयार केलेल्या श्रिनॉलवर वाहनं चालवली जातील या ध्येयाअंतर्गत विदर्भातले सहा जिल्हे डिझेलमुक्त केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं लातूरमधला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले भाजपाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांची आज जालना जिल्ह्यातल्या अंबंड क्वें जाहीरसभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेनेच्या जाहीरनाम्याचं आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं बचतगटांच्या महिलांना सहकार्य दहा रुपयांत गरिबांना अन्न गरिबांसाठी एक रुपयात आरोग्य चाचण्या अशी आश्वासनं यात मांडली आहेत राज्याच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा अंदाज घेऊन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या योजनांचाही जाहीरनाम्यात समावेश केल्याचं उद्धव ठाकरे यांनी वार्ताहरांना सांगितलं निवडणूकीत समोर टीकाकार असायला हवा पण आमच्यासमोर विरोधकच नाहीत अशी खिल्ली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज धुळ्यात उडवली युतीच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्ववासनं शिवसेना पूर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्यांची आज दिंडोरी आणि नंदूरबार शिंही सभा झाल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही धनगरांना त्यांच्या न्याय हक्काने आरक्षण देव् असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यातलं सरकार सर्वच आघाडयांवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी क्वि प्रचारसभेत बोलत होते शिवाजी महाराजांच्या नावानं सरकारनं खोटी आधासनं दिली अरबी समुद्रात एक वीटही उभी केली नाही निवडणूकीत समोर लढायला कुणीच नाही असं म्हणणारे मुख्यमंत्री राज्यभर का फिरत आहेत असं ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीनं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं सामाजीकरण केलं आहे जाती आधारित राजकारण करणाऱ्यांना हे उत्तर असल्याचं पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते आज नांदेड जिल्ह्यात किनवट ॐ प्रचारसभेत बोलत होते आतापर्यंत राज्यात सरकार कुणाचंही असो तरुणांसाठी कोणतीच योजना राबवली गेली नाही त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आदिवासी विकासाच्या योजना फक्त कागदावरच राहिल्या अशी टीका त्यांनी केली

ते आज लातूर श्विं प्रचारसभेत बोलत होते एमआएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांची आज अकोला बाळापूर क्रि सभा झाली आमचा पक्ष संविधानावर आधारित लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साकोली आणि जळगाव श्वं प्रचारसभा होणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सभेच्या ठिकाणी दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तैनात केलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

यंदाचा विष्णूदास भावे प्रस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हइंगडी यांना जाहीर झाला आहे

रंगभूमी सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात रोहिणी हट्टंगडी यांनी गेली तीन दशकं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे

निवडणूक प्रक्रिया निर्भय पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज अमरावती धिं दिले

कोल्हापूर जिल्ह्यात कबनूर श्विं निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकानं केलेल्या कारवाईत काल रात्री उशीरा एका गाडीतून सुमारे पावणेदोन कोटींचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले

तपासणी दरम्यान दुचाकी आणि रिक्षांवर विविध पक्षांची चिन्हं आणि नावं आढळून आली त्यामुळे ही कारवाई केली आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे